केंद्रसरकारनं यासंदर्भात राज्यपत्र अधिसूचना जारी केली

हिंदू शीख बौद्ध जैन पारशी आणि खिश्वन या सहा अल्पसंख्यक समुदायांना हे नागरिकत्व दिलं जाणार आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी जनतेच्या मनात काही राजकीय पक्ष विद्वास निर्माण करण्याऐवजी संभ्रम निर्माण करण्यांच काम करत आहेत अशी टीका केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली आहे ते काल लखनौ िंद प्रसारमाध्यमांशी बोलत होते काही राजकीय पक्ष चुकीचा प्रचार करुन युवावर्गाची दिशाभूल करत आहेत असा आरोप त्यांनी केला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्याअंतर्गत आज कोलकाता ध्व पोहोचत आहेत या दौऱ्यात आज दुपारी त्यांच्या हस्ते काही प्रदर्शनं आणि कलादालनाचं उद्घाटन होणार आहे त्यानंतर मिलोनियम पार्क खिल्या रव्रिद्र सेतू अर्थात हावडा ब्रिज क्रि ध्वनी आणि प्रकाश कार्यक्रमाचं उद्वाटनही त्यांच्या हस्ते होईल यासह रामकृष्ण मिशनचं मुख्यालय असलेल्या बेलूर मठालाही ते भेट देतील याशिवाय वारसास्थळांचा दर्जा असलेल्या चार ऐतिहासिक पुरातन वास्तूंच्या नूतनीकरणानंतर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्यांचं लोकर्पणही होणार आहे उद्या ते कोलकाता पत्तन न्यासाच्या दीडशेव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजर राहणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्दाटन केलं तसंच राष्ट्रीय गुन्हे सूचना पोर्टलचं लोकार्पण केलं

राष्ट्रीय सायबर गुन्हे सूचना पोर्टल नागरिक केंद्री उपक्रम असून यामुळे नागरिकांना पोर्टलच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रीर ऑनलाईन नोंदवता येतील

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यात ते गुजरात पोलीस आणि राज्यगृहमंत्रालयाच्या विविध प्रकल्पाचं गाधीनगरमधे उद्घाटन करतील त्यानंतर गाधीनगर रेल्वेस्थानकात अनेक विकास प्रकल्पाचं लोकार्पण आणि विविध सुविधांचं उद्घाटन करतील गांधीनगरमधल्या गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत जेवियू हिंसाचार प्रकरणात नऊ संशयितांची दिल्ली पोलिसांना ओळख पाजी आहे

विद्यापीठाची नोंदणी प्रक्रिया तोडण्यासाठी प्रशासकीय ब्लॉकमधील सर्व्हर रूममध्ये तोडफोड करणाऱ्या गामध्ये जेजेयू विद्यार्थी संघ जेच्या अध्यक्षा आयेशी घोष यांना देखील पाहिलं गेलं असल्याचं तिर्की यांनी सांगितलं विद्यार्थ्यांपैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नोंदणी करायची होती परंतु हे लोक या विद्यार्थ्यांना नोंदणी करायला परवानगी देत नव्हते असं तपासात पुढं आलं आहे तसंच या हिसाचारात विशिष्ट विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं होतं असंही त्यांनी सांगितलं या हिसक घाजित तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे असं त्यांनी सांगितलं

ने जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे परकीय चलन हे क्रिण ठेवीचा महत्त्वाचा भाग असतो

तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे

मात्र सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची नजरकैद मात्र कायम ठेवण्यात आली आहे

तसंच जम्मू काश्मीमरेध निर्बध हटवण्याबाबत आठवडाभरात निर्णय घ्यावा असा आदेश जम्मू काश्मीर प्रशासनाला दिला आहे जम्मू आणि कश्मीर सरकार युवा उद्योजकांना नवीन उद्योग सुरु करण्यासाठी तसंच विद्यमान उद्योग अधिक बळकट करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला वचनबद्ध असल्याचं उद्योग आणि वाणिज्य आयुक्त सचिव मनोजकुमार द्वीवेदी यांनी म्हटलं आहे ते काल जम्मूमधे भारतीय उद्योग महासंघ आणि अन्य एका औद्योगिक संघाच्या प्रतिनिधींशी बोलत होते

सीआरपीएफ जम्मू क्षेत्रानं काल जम्मूमधे धोरणात्मक तंत्रज्ञान शिखर परिषदेचं आयोजन केलं होतं या परिषदेत भारतीय संरक्षण निर्माते आणि भारतीयउद्योग महासंघाच्या प्रतिनिधी केंद्रीय राखीव पोलीस दल सीमा सुरक्षा दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भारत तिबेट सशस्त्र सीमा दल आणि लष्कराशी संवाद साधला यावेळी सर्व दलांच्या गरजा जाणून घेण्यात आल्या आसाममधे गुवाहाटी इं सुरु असलेल्या खेलो डिया क्रीडास्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी जिम्नॅशियम प्रकारात त्रिपुराची प्रियांका दासगुप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनकुमार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं तर तालबद्व जिम्नॅशियम मध्ये महाराष्ट्राच्या अस्मी बदाडे हिनं सुवर्णपदक तर अस्मी बदाडे आणि श्रेया बंगाले हिनं रौप्यपदक पटकावलं कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपाशा तालुकदार हिनं कांस्य पदक मिळवून सर्वाची मनं जिंकली पहिल्या दिवशी स्पर्धेत तीन सुवर्णपदकं पटकावून त्रिपुरा पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे तर दोन सुवर्णांसह एकूण नऊ पदकं मिळवून महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे स्पर्धेत आज विविध क्रीडास्पर्धा होणार आहेत

भारताचा शार्दुल ठाकूर याला सामनावीर तर नवदीप सैनीला मालिकवीर म्हणून गौरवण्यात आलं